संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक सामाजिक परिषदेत आज पंतप्रधान मोदी यांचं भाषण

कोरोना वर मात करण्याच्या दिशेनंच देशाची वाटचाल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा विश्वास

पोलीस भरती मध्ये एनसीसी च्या छात्रांना सवलती द्या गृह मंत्रालयाची राज्यांना सूचना

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणिस अन्तोनिओ गुटेरस आणि नॉर्वेच्या पंतप्रधानांचही यावेळी भाषण होईल

काल नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्स रुग्णालय परिसरातील बाह्य रुग्ण विभागाच्या अद्ययावत नूतन इमारतीच आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते

कोरोनाचाचणी यापुढे सर्व नोंदणीकृत डॉक्टरांच्या शिफारसीवर कोरोना चाचणी करायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं परवानगी दिली आहे आतापर्यंत केवळ एम डी डॉक्टरांचीच शिफारस कोरोना चाचणीसाठी लागत असे आता इतर डॉक्टरांची शिफारसही चालणार असल्यानं ग्रामीण भागातील लोकांसाठी ते सोयीचं ठरेल

त्यावर त्यांना आजपर्यंत उत्तर द्यायला सांगितलं होतं आता या प्रकरणी खंडपीठासमोर सुनावणी होईल भारत चीन दक्षिण चिनी सागरात शांतता आणि स्थैर्य रहावं यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं काल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आलं भारत आणि चीनच्या सीमेवरिल चौक्यांमध्ये योग्य अंतर रहावं याची काळजी घेत सध्या सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू असल्याचंही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी स्पष्ट केलं पाकीस्तानी तुरूंगात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या भेटीसाठी भारतिय अधिकारी गेले होते ही भेट कुठल्याही अडथळ्याशिवाय आणि विनाअट होईल असं पाकिस्ताननं मान्य केलं असूनही ही भेट तशी झाली नाही उलट भेटीच्या वेळी पाकिस्तानी अधिकारीही तिथे उपस्थित होते आणि त्याचं छायाचित्रणही करण्यात आलं असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कळवलं आहे कुलभूषण जाधव मानसिक दडपणाखाली असल्याच स्पष्टपणे दिसून आल्याचही मंत्रालयानं म्हटलं आहे

लष्कर प्रमुख मनोज नरवणे हे देखील यावेळी त्यांच्या सोबत असतील यावेळी ते पूर्व लडाख मधील संरक्षण विषयक परिस्थितीचा आढावा घेतील चीनच्या नुकत्याच झालेल्या घुसखोरी नंतर संरक्षण मंत्र्यांचा हा पहिलाच दौरा आहे

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर एनसीसी राज्यांच्या पोलीस दलांत थेट भरती करताना राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसी च्या छात्रांना सवलती द्याव्या अशी विनंती केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना केली आहे यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना एनसीसीत सामील होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि पोलीस दलांनाही अधिक शिस्तबद्ध तंदुरूस्त आणि प्रशिक्षित जवान मिळतील असं गृहमंत्रालयाच्या या पत्रात म्हटलं आहे

काल मंडळाच्यावतीने ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर करण्यात आला

उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या शाखानिहाय टक्केवारीमध्ये विज्ञान शाखेचे विद्यार्थी आघाडीवर असून त्याखालोखाल कला आणि वाणिज्य शाखेचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत

त्यामध्ये सव्वीस विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे

पूल नगर लोकसभेला एकमेकांच्या विरुद्ध लढलेले भाजपचे खासदार डॉ सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे अहमदनगरच्या विकासासाठी एकत्र आले असून त्यांनी एकत्र येत उड्डाण पूलासंदर्भात काल पत्रकार परिषदेला संबोधित केलं ऐकू या याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या कडून हा उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपुते अहमदनगर

भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवणारे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थान असलेले हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथे परतवारी निमित्त भाविकांची दरवर्षी मोठी मांदियाळी असते परंतू यावर्षी मात्र कोरोनाच्या संकटामुळे नरसीचे मंदिर कुलूपबंद ठेवण्यात आले आहे हिंगोलीचे तहसीलदार शिंदे आणि ट्रस्टी यांच्या हस्ते सकाळी विधिवत पूजा पार पडली कामिका एकादशीला परतवारी निमित्त दरवर्षी जमणारी भाविकांची गर्दी या वर्षी मात्र जमू दिली नाही संत नामदेवांचे दर्शन घेतल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही यावर्षी मात्र वारीच नसल्याने भाविकांना लागलेली हुरहूर कायम आहे आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली

नागरिकांच्या सोयीसाठी या पुलाजवळच द्सरा नवीन पूल बांधण्यात आला असून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे सुपुत्र भारतीय सैन्यात हवालदार म्हणून कार्यरत असलेले सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वाघाचीवाडी इथले सुपूत्र भास्कर वाघ यांचा काश्मीरमधल्या लेह इथं अपघाती मृत्यू झाला

त्यांचे पती मुलगा आणि मुलीलाही कोरोनाची लागण झाली असून पती आणि मुलावर सेव्हन हिल रुग्णालयात तर मुलीवर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत पाऊस मुंबई मुंबई शहरात काल दिवसभर पावसाची संततधार सुरू होती हिंदमाता आणि माटुंग्यासह सखल भागात त्यामुळे पाणी भरलं त्यामुळे वाहतूक दु्सऱ्या मार्गाने वळवावी लागली

अद्याप एक व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे

मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी फोर्टमधल्या घटनास्थाळाला भेट दिली

हवामान मुंबईसह कोकणात आणि काहीप्रमाणात मध्य महाराष्ट्रातही कालपासून जोरदार पाऊस घेऊन आलेले पश्चिम किनाऱ्यावरचे वारे उत्तरेकडे सरकल्यानं उद्या गुजरातमध्ये तुरळक ठिकाणी अति वृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे मुंबईसह कोकण आणि गोव्यातही संततधार अपेक्षित असली तरी अतिवृष्टीचा इशारा नाही पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस अपेक्षित आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार